त्यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी मजबूत विरोधी पक्षनेता हवा असून दर्जेदार आणि विधायक विरोधकांची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आजच्या कामकाजाची सुरुवात लक्षवेधी सुचनांनी झाली दोन लक्षवेधींवर चर्चा होऊन प्रश्रोत्तराचा तास घेण्यात आला

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पेपरफुटीला जबाबदार असलेल्या दोन कंपन्यां आणि त्यांच्या संचालकांना राज्यभर काळया यादीत टाकण्याची घोषणा उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली याप्रकरणीच सीआयडी चौकशी केली जाणार असून येत्या दोन महिन्यात त्याचा अहवाल सादर होईल असं राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितलं

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोन्हे यांची आज बिनविरोध निवड झाली शिवसेनेचे अनिल परब यांनी गोन्हे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला त्याला भाजपाचे भाई गिरकर यांनी अनुमोदन दिलं तर काँग्रेस आघाडीकडून मांडण्यात आलेला जोगेंद्र कवाडे यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी मागे घेतला त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली नीलम गो ्हे या विधानपरिषदेच्या दुसऱ्या महिला उपसभापती ठरल्या आहेत

मराठीच्या भल्यासाठी मराठीचे व्यासपीठअंतर्गत एकत्र आलेल्या चोवीस संघटनांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली डिजिटल शाळा नावीन्यपूर्ण उपक्रमातून आज मराठी शाळांकडे ओढा वाढतो आहे मराठी नुसती टिकवायची नाही तर वाढली पाहिजे त्यासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली शिष्टमंडळाने मराठी भाषा सक्तीच्या धोरणाचे स्वागत करून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं शिष्टमंडळात ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक लक्ष्मीकांत देशमुख कौतिकराव ठाले पाटील नागनाथ कोतापल्ले दादा गोरे अभिनेत्री वर्षा उसगांवकर आदींचा समावेश होता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले अन्य राज्यांतील प्रादेशिक भाषांच्या शाळांवरील खर्चाच्या तुलनेत महाराष्ट्र अनुदानित मराठी शाळांवर सर्वाधिक खर्च करणारे राज्य आहे शाळांतील गुणवत्ता वाढीसाठी आणि ती टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील मराठी भाषा विकासासाठी कराव्या लागणाऱ्या कायद्यांबाबत सकारात्मक असेच प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं यावेळी चर्चेत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा सक्ती मराठी शिक्षण कायदा मराठी भाषेसाठी अभिजात दर्जा मराठी भाषा भवन मराठी भाषा विकास प्राधिकरणाची स्थापना वाचनसंस्कृती वाढीसाठीचे प्रयत्न याबाबतही चर्चा झाली यावेळी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते संसदेच्या दोन्ही सभागृहात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर चर्चा झाली लोकसभेत केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी यावेळी सत्ताधारी रालोआ सरकारच्या विविध योजना आणि विकासकामांचा आढावा घेतला मोदी सरकारच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध योजनांद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचं त्यांना नमूद केलं

बिजू जनता दल बसपा जदयू आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे सदस्य हे या चर्चेमधे सहभागी झाले होते तर राज्यसभेत जे पी नड्डा यांनी चर्चेला सुरूवात केली

विधानभवनात आज संध्याकाही सर्व भाजपा आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते या दोघांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ नीलम गो हे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे पंजाब नॅशनल बँकेतल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याच्या प्रकृतीची चौकशी करुन त्या संदर्भातला अहवाल जे जे रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिका यांकडे सादर करावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिला चोक्सी याचे सर्व वैद्यकीय अहवाल येत्या सोमवारपर्यंत रुग्णालयात सादर करावेत असा आदेश न्यायालयानं दिला आहे

परभणी शहर महानगर पालिकेच्या काल झालेल्या पोटनिवडण्कीत प्रभाग क्र

प्रभाग क्र

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याने गोदावरी पात्रात अधिकृत टेंडर देण्यात आलेले नाही

आगरनांद्र संगम जळगाव हिंगणगाव रेवकी देवकी पांगुळगाव कटचिंचोली भोगलगाव राहेरी गंगावाडी रजापूर बोरगाव बु गुंतेगाव पाथरवाला बु गुळज सुरळेगाव मालेगाव बु

मराठवाडा साहित्य परिषदेचे वाडःमय पुरस्कार आज जाहीर झाले नरहर कुरुंदकर पुरस्कारासाठी सुपडा भिकू वराडे यांच्या पहिल्या सरिचा मृदुगंध या आत्मचरित्राची निवड करण्यात आली आहे

चिटणीस पुरस्कार सोलापूरचे समीक्षक डॉ दत्ता घोलप यांच्या मराठी कादंबरी आशय आणि अविष्कार ग्रंथाला जाहीर झाला आहे

जगद्दूरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढप्रकडे टाळ मुद्गांच्या गजरात प्रस्थान झालं

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं वारकऱ्यांनी दर्शनघेतलं संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहुनगरीत मुक्काम करणार असून उद्या सकाळी पालखी पिंपरी चिंचवड कडे मार्गस्थ होणार आहे नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच कोकणाच्या आणखी काही भागात मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तसंच मराठवाडा आणि विदर्भाच्या उर्वरित भागात सुरु आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून सक्रिय झाला आहे दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बह्तांश ठिकाणी उत्तर कोकण आणि मराठवाडयात अनेक ठिकाणी काल पाऊस झाला

विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम होती

परभणी शहरात आज जोरदार पाऊस झाला वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली असली तरीही जमिनीत पाणी मुरल्याशिवाय पेरणी न करण्याच आवाहन कृषी विभागान केल आहे येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे याच कालावधीत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा आरा हवामान विभागानं दिला आहे